आज देशभरातल्या शेतकऱ्यांशी नमो एपच्या माध्यमातून संवाद साधताना ते बोलत होते कच्च्या मालाचा खर्च कमी करणं शेतमालाला योग्य भाव देणं शेतमालाचं नैसर्गिक आपत्तींमुळे होऊ शकणारं नुकसान टाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणं आणि शेतकऱ्यांना शेती सोबतच उत्पन्नाचे अन्य पर्याय उपलब्ध करून देणं या चार मुद्द्यांवर सरकार विशेष लक्ष देत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं राज्यातून सोलापूर बारामती जालना आणि नंद्रबार मधले शेतकरी या संवादासाठी उपस्थित होते त्यापैकी सोलापूरच्या शेतकऱ्यांशी पंतप्रधानांचा संवाद झाला

मागच्या वर्षीच्या अंतिम तिमाहीत अधिकांश बँकांनी तोटा झाल्याचं आणि ब्र्डित कर्जांमध्ये वाढ झाल्याचं दर्शवलं आहे

या ठिकाणी प्राचीन काळचं विशुद्ध योग विज्ञान सुरू केलं जाणार आहे पर्यटकांनाही इथे येऊन योगाभ्यास करण्याची परवानगी देण्यात येणार आहे

जिल्ह्यातल्या तीन हजार तीनशे शाळांमधले विद्यार्थी तसंच योगप्रेमी या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे लातूर इथं योगांदनाचा मुख्य कार्यक्रम उद्या सकाळी सहा वाजता टाऊन हॉल मैदानावर होणार आहे या कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केलं आहे

काल रात्री मुंबई मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात तिला या स्पर्धेची विजेती घोषित करण्यात आलं या वर्षीच्या मिस वर्ल्ड स्पर्धेत आता अन्कीर्ती भारताचं प्रतिनिधित्व करेल रायगड जिल्ह्यात माथेरान इथं सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात दरी मध्ये पडून एका पर्यटक महिलेचा मृत्यू झाला दिल्लीची ही पर्यटक महिला आज सकाळी दरीच्या टोकाशी जाऊन सेल्फी काढताना पाचशे फूट खोल दरीत कोसळून हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

आषाढी वारीच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी देशम्ख यांच्या अध्यक्षते खाली आज सोलापूर इथे बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते दरवर्षी भाविकांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेत प्रशासन आणि जिल्हा परिषद वारीची तयारी करत असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं

जय भवानी नगर इथल्या नाल्यावर अतिक्रमणामुळे काल झालेल्या पावसात या नाल्यात पाणी तुंबलं या पाण्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला निकम यांना अतिक्रमण हटवून नाल्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत करण्याचे आदेश दिले होते मात्र हे काम न झाल्यानं निकम यांना निलंबित केल्याचं व्त्त आहे